कारवाईचं सर्व राजकीय पक्षांकडून स्वागत

भारतीय हवाईदलानं आज पहा पाकव्याप्त कश्मीरमधल्या खैबर पख्तुनख्वा भागात बालाको इथं जोरदार हल्ले करुन जैश ए महम्मदचा सर्वात मोठा अड्डा उद्ध्वस्त केला परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली भारतात आणखी आत्मघातकी दहशतवादी हल्ले करण्याचा जैश ए महम्मदचा प्रयत्न असून त्यासाठी फिदाईन जिहार्दींना प्रशिक्षण दिलं जात असल्याची विधसनीय माहिती मिळाली होती त्यामुळे ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं या कारवाईत मोठ्या संख्येनं दहशतवादी त्यांचे प्रशिक्षक अनुभवी म्होरके आणि जिहाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती गोखले यांनी दिली हा अड्डा जैश ए महम्मदचा प्रमुख मसूद अझर याचा मेहूणा मौलाना युसुफ अझर ऊर्फ उस्ताद घौरी चालवत होता असं त्यांनी सांगितलं हल्ल्यात नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेऊन ही कारवाई केली भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्याना जैश ए महम्मद जबाबदार असून त्याच्या प्रशिक्षण तळाची माहिती पाकिस्तानला दिली होती मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही दहशतवादाच्या विरोधात सर्व उपाययोजना करण्यासाठी भारत का विद्वअसून आता पाकिस्ताननं जेश ए महम्मदसह सर्व दहशतवादी गावि अड्डे नष्ट करावे अशी भारताची अपेक्षा असल्याचं गोखले यांनी सांगितलं पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या या कारवाईचं विविध राजकीय पक्षांनी स्वागत केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हे शक्य झाल्याचं भाजपानं म्हा कें आहे

सुरक्षा दलाच्या जवानांच्या वीर मरणानं व्यथित आणि शोकसंतप्त झालेल्या प्रत्येक भारतीयाला यामुळे दिलासा मिळाला असल्याचं आपल्या सातत्यपूर्ण आणि निर्धारपूर्वक प्रयत्नांनी भारतीयांना सुरक्षित ठेवण्यात बजावलेल्या भूमिकेचा काँग्रेसला अभिमान असून हवाई दलाच्या वैमानिकांना आपण वंदन करतो असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हा कें आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हवाई दलाचं अभिनंदन करण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला दिल्ली विधान सभेत सर्व सदस्यांनी उभं राहून हवाई दलाच्या या पराक्रमाला अभिवादन केलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हल्ल्याचं स्वागत केलं आहे जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्धवस्त करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं क्रीडा जगताकडूनही स्वागत झालं आहे क्रिके पेट्रासचिन तेंडूलकर विरेंद्र सेहवाग शिखर धवन अजिंक्य रहाणे बॅडमिंजेपू सायना नेहवाल एच एस प्रणॉय किदंबी श्रीकांत कुस्तीपू साक्षी मलिक योगेश्वर दत्त मुष्टीयोद्धा मनोजकुमार आणि भिसप्टूमहेश भूपती यांनी आजच्या कारवाईचं कौतुक विजेद्वारे केलं आहे भारतीय हवाईदलानं आज पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भे घेतली तसंच उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला अर्थमंत्री अरुण जेक्री यांनीही उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी भे घेऊन संवाद साधला आजच्या हवाईदलाच्या कारवाईच्या पार्वभूमीवर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे केंद्रीय मंत्री अरुण जे जी राजनाथ सिंग काँप्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला तृणमूल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओब्रिएन बसपाचे सतीशचंद्र मिश्रा सीपीआयचे डी राजा भारतीय जनता दलाचे भार्तृहरी मेहताब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल परिक्र या बैठकीला उपस्थित आहेत भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईबद्दल अभिनंदन करणारा ठराव आज महारराष्ट्र राज्य विधिमंडळानं जल्लोषात एकमतानं मंजूर केला विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी कामकाजाला सुरुवात होताच याविषयी निवेदन केलं त्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला

मीर वाइज उमर फारुख सैयद अली शाह गिलानी यांचा मुलगा नईम गिलानी यासिन मलिक शबीर शहा अशरफ सहराई आणि जफर भाायांच्या घरावर छापे किल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं

देश सुरक्षित हातात असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज राजस्थानात चुरु इथं आयोजित सभेत बोलत होते

केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल प्रधानमंत्र्यांनी सांगितलं भारत नव्या गतीनं प्रगती करत असल्याचं ते म्हणाले

मात्र काही राज्यांनी लाभार्थ्यांची यादी अजूनही पाठवली नसल्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत इस्कॉननं आयोजित केलेल्या गीता आराधना महोत्सवात सहभागी झाले इस्कॉन भक्तांनी तयार केलेल्या भगवद्गीतेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं

यात भगवद्वीतेतले मूळ श्लोक अर्थासह लिहिले आहेत राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद परस्पर सहमतीने मिविण्यासाठी अजून एक प्रयत्न केला जावा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हाळि आहे

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन संशोधन आणि विकास संस्थेनं जमिनीवरुन हवेत त्वरित मारा करणाऱ्या देशांतर्गत बनावांगींच्या क्षेपणास्त्राची आज चंदीपूरच्या प्रक्षेपण स्थळावरुन यशस्वी चाचणी केली क्षेपणास्त्राची पुढे जाण्याची क्षमता गती नियंत्रण त्याची रचनात्मक बांधणी याचा अंदाज यावेळी घेण्यात आला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे

काँग्रेस सत्तेवर आल्यास किमान आवक हमी योजना अमलात आणण्याचं आधासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं

सत्तेवर आल्यास आसामचा विशेष दर्जा कायम ठेवण्याचं पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्याचं तसंच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या प्रक्रियेत आसामच्या नागरिकांना पूर्ण संरक्षण देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं हरियाणचे माजी मुख्यमंत्री ओ

चौतिला यांच्या विरोधात मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी सुरु असलेल्या तपासाबद्दल न्यायालयाला व्यक्तिशः माहिती देण्याचे निर्देश दिल्लीतल्या न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाच्या तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज दिले

एक कोटी रुपये मानचिन्ह गौरवपत्र आणि पारंपारिक हस्तकलेची विशेष वस्तू असं या प्रस्काराचं स्वरुप आहे छत्तीसगड आणि राजस्थान वगळता सर्व राज्यांनी संपूर्ण विद्युतीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण केलं आहे असं ऊर्जामंत्री आर

ते आज गुरुग्राम इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते उत्तम भविष्य घडवण्यासाठी देशातल्या युवकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हा िं आहे

इराणमधल्या चाबहार इथं सुरु असलेल्या मॅकरन चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत मनीष कौशिक सतीश कुमार यांच्याखेरीज आणखी चार भारतीयांनी अंतिम फेरी गाठली आहे तर दोघांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे

तैपेईच्या विआ यिंग वू हिनं रौप्यपदक तर कोरियाच्या बोमी किम हिनं कांस्यपदक प किावलं